अयोध्यव्वां राममंदिर प्रकरण सध्या न्यायालयात असून याप्रकरणी बफ़बाबदार वक्तव्य करणा यांनी दश्वाच्या न्याय व्यवस्थवर विश्वास ठखावा अशी विनंती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काली

या दौ यात प्रधानमंत्री हय्स्टन आणि न्यूयॉर्क इथ विविध कार्यक्रमात सहभागी होतील तसंच यप्या शुक्रवारी तप्तसय्क्त राष्ट्रांच्या सभभा संबोधित करतील

एन एक्स मिडीया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी

तलवार याला गम्र्म्या जानवारी महिन्यात द्बईतून भारतात आणण्यात आलं होतं